आरोप शेषभारत संघाचा पराभव करत ताणी चषक क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद विदर्भानं पटकावलं

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना काल संपूर्ण देशानं साश्रूनयनांनी अखेरचा निरोप दिला या शहिदांच्या पार्थिवावर लष्करी त्रिमामात अंत्यसंस्कार करण्यात आले बुलडाणा जिल्ह्यातल्या मलकापूर श्वे शहीद संजय राजपूत आणि चोरपांगरी िंग नितीन राठोड यांच्यावर लष्करी ब्रेमामात अंत्यसंस्कार करण्यात आले उत्तर प्रदेशातल्या जवानावर गंगातीरी तर उत्तराखंडच्या जवानांवर हरिद्वार आणि खातिमा क्रि अंत्यसंस्कार करण्यात आले ओदिशामधल्या दोन जवानांवर त्यांच्या मूळ गावी लष्करी ब्रिमामात अंत्यसंस्कार करण्यात आले केरळ आणि तामिळनाडू मधल्या जवानांनाही अखेरचा निरोप देण्यात आला या वेळी विविध केंद्रीय मंत्र्यांनी उपस्थिती दर्शवली भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज मुख्यालयात आणि देशभरातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये शोकसभांच आयोजन करण्यात आलं आहे

पुलवामा िब्रेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी ट्विटरद्वारे सांगितलं पाकिस्तानातून भारतात ताजी फळं सिमेंट पेट्रोलियम उत्पादन कमावलेली कातडी तसंच मोठ्या प्रमाणावर खनिजाची आयात होते

पुलवामा ाश्वे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सर्व पक्षांनी निषेध केला असून दहशतवादाशी लढण्यासाठी आपण सरकारच्या पाठिशी असल्याचा निर्धार सर्व पक्षांनी काल झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत व्यक्त केला दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी संरक्षण दलाला पूर्ण स्वातंत्र्य दिलं असल्याचा पुनरुच्चार गृहमंत्र्यांनी केला

या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांप्रती त्यांनी संवेदना व्यक्त केली आहे संयुक्त राष्ट्रसंघ शांघाय सहकार संघटना आणि युरोपियन संघटनांनी आपल्या पत्रकात या हल्ल्याचा निषेध केला आहे अमेरिका फ्रान्स कॅनडा ाउत्रायल टर्की सौदी अरेबिया जर्मनी आणि ऑस्ट्रेलियानं या हल्ल्याचा निषेध केला असून शेजारच्या श्रीलंका भुतान नेपाळ मालदिव मॉरिशस बांगला देश आणि अफगाणिस्तान यांनीही या हल्ल्याची निंदा केली आहे पलवामा हल्ल्यानंतर वाहिलेल्या प्रत्येक अश्रुचा बदला घेतला जाईल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे सैनिकांवर हल्ला करण्यासाठी बंदुका आणि बॉम्ब पुरवणा यांना हा देश सोडणार नाही असंही ते म्हणाले ते काल धुळ्यात आयोजित जाहीर सभेत बोलत होते प्रधानमंत्र्यांनी काल यवतमाळ श्वेही विविध प्रकल्पाचं उद्घाटन केलं पांढरकवडा श्वेल्या सभेतही मोदींनी संरक्षण दलाला दहशतवाद्यांशी लढण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य दिल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं पुलवामा हल्ल्याचा तीव्र निषेध करत दहशतवाद विरोधी लढ्यात आपण भारताच्या पाठिशी असल्याचं बांगलादेशानं म्हटलं आहे

महमुद यांनी पुलवामा हल्ल्यातल्या शहीद जवानांना काल श्रद्वांजली वाहिली बांगलादेशही सध्या दहशतवादी कारवायांचा सामना करत असून बांगलादेशातल्या सुरक्षा यंत्रणा भारताला यासंदर्भातली माहितीची देवाणघेवाण करत असतात असं ते म्हणाले राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज हरयाणातल्या सोनीपत बेल्या चौथ्या कृषी नेतृत्व शिविराच्या समारोप प्रसंगी उपस्थित राहणार आहेत यावेळी त्यांच्या हस्ते हरयाणा किसान रत्न आणि हरयाणा कृषी रत्न पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत आसाममधल्या लखीमपूर ॐ आयोजित युवक परिषदेला आज भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा संबोधित करणार आहेत भाजपाचे राज्यातले युवक कार्यकर्ते या परिषदेला उपस्थित राहतील मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल आसाम भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रणजित कुमार दास आणि नेडाचे निमंत्रक हेमंता बिस्वा सर्मा हे या कार्यक्रमाला उपस्थित राहतील

बरौनीच्या उलाव विमानतळ परिसरात ते एक जाहीर सभा घेतील

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज झारखंडच्या हजारीबाग आणि रांची कें जाणार असून ते अनेक आरोग्य शैक्षणिक पाणीपुरवठा तसंच स्वच्छता प्रकल्पांचं उद्वाटन करणार आहेत या मधल्या अनेक प्रकल्पाचा फायदा झारखंडमधल्या दुर्गम भागातल्या आदिवासींना होईल असं प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे दुमका आणि पलामू अल्या तीन वैद्यकीय महाविद्यालयांचं उद्वाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार असून हजारीबागच्या आचार्य विनोबा भावे विश्वविद्यालयातल्या आदिवासी अभ्यास केंद्राचं ते उद्घाटन करतील

गुवाहारी थिरुअनंतपुरम लखनऊ मंगळूरु अहमदाबाद आणि जयपूर या सहा विमानतळांसाठी या निविदा मागवण्यात आल्या होत्या या विमानतळांच कार्यान्वयन व्यवस्थापन आणि विकास करण्यासाठी ही निवदा प्रक्रिया सुरु केली होती

बेल्जियमच्या एलीस मार्टिक्सनं कतार ओपन मिस स्पर्धेचं विजेतेपद पक्रावलं

स्तरावरचं हे पहिलंच आणि कारकिर्दितलं पाचवं विजेतेपद असून हे तिच्या कारकिर्दीतलंही हे सर्वात मोठं विजेतेपदही ठरलं आहे